वाढीव दर पूढच्या महीन्याच्या एक तारखेपासून लागू होतील

पांच वर्षांचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेचा व्याजदर सात पूर्णांक सहा दशांश टक्क्यावरुन आठ टक्के केला आहे किसान विकास पत्रावर आता वार्षिक सात पूर्णांक सात दशांश टक्के तर सुकन्या समृद्धि खाते योजनेवर साडेआठ टक्के व्याज मिळेल

आगामी निवडणुकांसाठी आपण काँप्रेसबरोबर आघाडी करायला तयार आहोत मात्र राष्ट्रवादी काँप्रेसशी नाही असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी आपण शेवटपर्यंत प्रयत्नशील राह असंही ते म्हणाले भारिप बहजन महासंघानं या आधी एमआयएम पक्षाबरोबर हात मिळवणी केली आहे राष्ट्रवादीनं राज्यात भाजपला समर्थन देऊ केलं होत तसंच संभाजी भिडे यांना हा पक्ष समर्थन देत असल्याचा आरोप आंबडेकर यांनी केला आहे या आघाडी संदर्भात आंबडेकर यांनी आज विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे

केंद्रीय वित्त आयोगानं राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत नोंदवलेल्या निरिक्षणावरुन केलेलं घुमजाव हे आश्वर्यकारक आहे यातून सरकारचा संवैधानिक संस्थांवर किती दबाव आहे याची प्रचिती येते असं विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे कुठंही विकास कामं झालेली दिसत नाहीत वित्त आयोगानं आपल्या आधीच्या निरीक्षणावरुन हेच मांडण्याचा प्रयत्न केला होता मात्र सरकारचा दबाव बघता आयोगाला घ्मजाव करावं लागलं असा आरोप पाटील यांनी केला आयोगानं बैठकीपूर्वी राज्यातल्या आर्थिक परिस्थतीचं विदारक चित्र जाहीर केलं होतं मात्र त्यानंतर चारच दिवसात आयोगानं राज्याच्या आर्थिक स्थितीचं कौतुक केलं आहे ऊसाला स्वस्त आणि किफायतशीर भाव मिळावा तसंच कारखान्यांकडे राहिलेली थकबाबी त्वरीत मिळावी याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज सोलापूर धिं सहकारमंत्री सूभाष देशमूख यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखून धरला प्रधानमंत्री आवास योजनेचा पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागातल्या लोकांना लाभ मिळाला असून त्यातील एक लाभार्थी असलेले आशिष रावत यांना आवास योजनेअंतर्गत घरासाठी कर्ज मिळालं असल्याचं सांगितल सांगली जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा याकरता ग्रामविकास परिवर्तन संस्था स्थापन करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक पर्यटन विकास आढावा बैठकीत बोलत होते ग्रामविकास परिवर्तन संस्थेत जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी आणि लोकांचा सहभाग असावा असं त्यांनी सांगितलं या माध्यमातून जिल्ह्यातली पर्यटन स्थळं धार्मिक स्थळं हळदबेदाणा कला क्रीडा साहित्य अशा अनेक क्षेत्राचं ब्रॅण्डींग करता येईल असं पालकमंत्री म्हणाले डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत येणारी सर्व कामं डिसेंबर अखेर पर्यंत पुर्ण करावीत असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले स्वच्छता हीच सेवा अभियानाअंतर्गत ध्रळे जिल्हा परिषदेत सफाई अभियान राबवण्यात आलं जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षातल्या महिला अधिका यांनी अस्वच्छता असलेल्या ठिकाणी रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश दिला या अभियानात मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरण देवराजन समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे यांच्यासह विविध विभागातले अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते महावितरण कंपनी राज्यात पाचशे ठिकाणी क्रिक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्रं उभारणार आहे हरित ऊर्जेच्या वापराला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे

पुढच्या तीन वर्षांत केंद्रांची संख्या पाचशेपर्यंत वाढवली जाणार आहे

दलितांच्या जीवनशैली विषयी दया पवार यांनी केलेलं चित्रण सत्य असून याबाबत समाज म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारची खंत वाटत नाही असं माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितलं

आपण आपल्याचं लोकांवर टीका करु नका तर त्यांना समजून घ्या असं ते म्हणाले यावेळी नजुबाई गावित आंनद विंगकर राहुल कोसंबी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले लढे चळवळीमध्ये आपण सहभागी व्हायचं मात्र याची सूत्र सत्ताधा यांच्या हाती दिल्याबद्दल गावित यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली महिलांचं साहित्य कोण लिहीणार असा सवाल त्यांनी केला महिलांनी लिहीलं पाहिजे त्यांच्यावर होणा या अन्यायाविषयी त्यांनी साहित्यिक मांडणी केली पाहिजे असं त्या म्हणाल्या यावेळी बलुतं च्या चाळीशी तसंच दलित साहित्य साचलेपण की विस्तार यावर परिसंवाद झाले आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार आज जाहिर झाला याबाबतचा मेल तिला प्राप्त झाल्याचं राहीच्या कुटूंबियांनी सांगितलं हा पुरस्कार मिळवणारी राही कोल्हापूरातली पाचवी खेळाडू आहे या आधी हा पुरस्कार राष्ट्रीय टेबल टेनिसपटु शैलजा साळोखे हिंदकेसरी गणतराव आंदळकर सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत आणि विरधवल खाडे यांना मिळाल्याची माहिती आमच्या कोल्हापूरच्य बातमीदारानं दिली

यावर्षी जकार्ता श्रे झालेल्या अशियाई क्रीडा स्पर्धेतही राहीला सुवर्णपदक मिळालं होतं सोलापूर जिल्ह्यात पशूधन वाढून पशुधनासाठी चांगल्या आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी पशूसंवर्धन विभागामार्फत आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध केली जाईल असं पशूसंवर्धन आणि द्ग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलं आहे ते आज अकलूज ििं तालुका लघु पशूवैद्यकीय चिकीत्सालयाचं उद्घाघाटन केल्यावर बोलत होते शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्र निर्माण झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून धुळ्यात जिल्हा पोलीस दलाच्यावतीनं आज संचलन करण्यात आलं शहरातल्या संवेदनशील भाग असलेल्या जूने धूळे परिसरातून या संचलनाला सुरुवात झाली पुढे कुंभार खुंट आग्रारोड आणि देवपूर भागात हे संचलन झालं येत्या दोन दिवसात विदर्भात बहूतांश ठिकाणी तर कोकण मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्यात ब याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण मध्यमहाराष्ट्रआणि मराठवाडयात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा धाारा वेधशाळेनं दिला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसाचं पुनरागमन होण्याची शक्यता आहे